जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणं किंवा त्रिवार तलाकच्या प्रथेवर बंदी आणणं हे यापैकी काही महत्त्वाचे निर्णय आहेत नुकत्याच झालेल्या भीषण पुरामधे मरण पावलेल्यांना प्रधानमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली आणि पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

एकदेश एकसंविधान हे आता वास्तवात उतरलं असून राष्ट्राला याचा अभिमान असेल

जलसंरक्षणाचं महत्त्व भारतानं जाणलं असून त्यासाठी जलशक्ती हे नवे मंत्रालय स्थापन केलं आहे

यामधील लोकसहभागाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला लोकसंख्येचा स्फोट हा एक गंभीर प्रश्न असून कुटुंब मर्यादित ठेवण्याचे धोरण देशहितासाठी महत्त्वाचे योगदानअसून तीही देशभक्तीच असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका या कोण राजकीय नेता अथवा पक्षांनं लढल्या नसून देशातील लोकांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लढवलेलीही निवडणूक आहे असं मोदी म्हणाले

भ्रष्टाचार आणि काळापैश्यांचं निमूर्लन करण्यासाठीच्या प्रयत्त्नाचं स्वागत असेल कारण त्यामधून उद्भवणाऱ्या धोक्यांनी देशाची सत्तर वर्षे अपरिमितहानी केली आहे

येत्या पाच वर्षात भारत पाच हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था होऊ शकेल जागतिक अर्थव्यवस्थेत अधिक मोठा वाटा मिळवण्यासाठी निर्यात वाढीवर भर देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनीया वेळी केलं संपत्ती निर्माण करणाऱ्यांना सन्मान देण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली दहशतवाद हे मानवतेवरचं मोठं संकट असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले देशभरात सर्वांनीच डिजिटल पेमेंट प्रोत्साहन द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं

संरक्षण दलांमधे समन्वय रहावा आणि तीनही सैनादलांना प्रभावी नेतृत्व प्राप्त व्हावं यासाठी चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ हे नवं पद निर्माण करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली